वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याच गावात परिक्षेची सोय

मान्सून येत्या आठवड्यात जोर धरेल हवामान खात्याचा अंदाज

मुख्यमंत्र्यांनी काल अलिबागला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली म्ख्यमंत्री म्हणाले की केंद्र सरकारकडून देखील चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मदतीचं आश्वासन मिळालं आहे पंचनामे झाल्यानंतर नुकसानीचा नेमका अंदाज येईल त्यानंतर आणखी मदत दिली जाईल

तसच हजारो विजेचे खांब आणि मोबाईल टॉवरही पडले आहेत

पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात द्रदृश्य प्रणालीद्वारे ते बोलत होते

मोठ्या आणि गजबजलेल्या शहरांच्या मध्यवर्ती भागात अशी वने उभी राहिल्यास शहराची फूफ्फूसे म्हणूनही ती काम करतील असं त्यांनी स्पष्ट केलं शहरातील वन विभागाची जमीन या प्रकल्पांसाठी राखीव ठेऊन नगर वन प्रकल्पाना जन चळवळीचं रूप देण्याचं आवाहनही त्यांनी केलं नगर वनासाठीच्या उपयुक्त सूचना आणि माहिती देणाऱ्या प्रस्तिकेचं प्रकाशन यावेळी जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं जनसहभागातून तयार होणाऱ्या उत्तम नगर वनांना केंद्र सरकारतर्फे विशेष प्रस्कार देऊन गौरवण्यात येईल अशी घोषणा जावडेकर यांनी यावेळी केली राज्याचे वनमंत्री संजय राठोड वन विभागाचे सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी तसंच वारजे प्रकल्पात सहभागी असलेल्या खाजगी संस्थांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते हिमायतबाग जैवविविधता जपण्याचं आवाहन करणाऱ्या कालच्या पर्यावरण दिनी औरंगाबादकर नागरिक शहरातल्या सतराव्या शतकापासून अस्तित्वात असलेल्या ऐतिहासिक उद्यानाला जैवविविधता क्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत

आता मात्र या मडळींच्या घरात माणसं घ्सताहेत त्यांच्या या घुसखोरीला आळा घालण्यासाठी आपणच आपल्या मूळावर घाव घालू नये हे कळणारी माणसंच पुढे सरसावली आहेत

झाडं तर रोज तोडली जात आहेत हिमायत बाग हे जैवविविधता क्षेत्र म्हणून जाहीर करा अशी मागणी चार वर्षांपूर्वीच सरकारकडे करण्यात आली आहे शक्कर बावडी बारादरी तटबंदी अशा ऐतिहासिक ख्णा मिरवणारी ही बाग जपायला हवी अशी आठवण काल औरंगाबादकरांनी पून्हा एकदा सरकारला करून दिली

कोरोनाचा प्रभावी मुकाबला पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना आणि देशातील अनेक दशकांच्या समस्या सोडवणारे ऐतिहासिक निर्णय हे या वर्षाचे वैशिष्ट्य आहे असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे काल पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते देशव्यापी टाळेबंदीचं पाटील यांनी समर्थन केलं नागरिकांना स्थलांतरित होण्यासाठी वेळ दिला असता तर परिस्थिती गंभीर झाली असती असं ते म्हणाले

नवी दिल्लीत काल गडकरी यांच्या हस्ते महामार्गावरील रस्ते अपघातात होणारे मानवी आणि इतर प्राण्यांचे मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय जागृती आणि शिक्षण मोहिमेचा प्रारंभ द्रदृष्य प्रणालीद्वारे झाला त्यावेळी ते बोलत होते

या विद्यार्थ्यांना ते आहेत त्याच जिल्ह्यातून परीक्षा देता येईल त्यासाठी त्यांना कुठेही इतरत्र प्रवास करण्याची गरज पडणार नाही असंही देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केलं

तूर्तास राज्यातून मजुरांच्या प्रवासासाठी विशेष गाडीची कोणतीही मागणी प्रलंबित नाही असं राज्य सरकारच्या वतीनं काल मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान सांगण्यात आलं

आदीवासी संचारबंदीनंतर बेरोजगारीसह दोन वेळच्या जेवणाची समस्या भासणाऱ्या आणि रेशन कार्ड नसलेल्या आदिवासी कुटुंबांना आदिवासी विकास विभागाच्या धान्य वाटप योजनेतून आधार देण्याचे काम सुरु आहे एकट्या नंद्रबार जिल्ह्यात पधराशे कुटुंबांना आदिवासी विकास विभागाच्या धान्य वाटप योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबी दहा किलो गहु वाटप करण्यात आलं आहे सरकारनं रेशन कार्ड धारकांसाठी धान्य योजना जाहीर केली होती मात्र ज्याच्याकडे रेशन कार्ड नाही अशा बहुतांश हातावरती असणाऱया कुटुंबाना मात्र धान्य मिळत नसल्यानं त्यांची स्थिती बिकट होती

कोरोना प्रार्द्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा मात्र हे चित्र बदलणार असल्याचं स्पष्ट होत आहे प्जेसाठी लागणाऱ्या श्री गणेश आणि लक्ष्मीच्या मूर्ती मेड इन इंडिया असाव्यात यासाठी खास ऑनलाईन कार्यशाळा सुरु होत आहेत मूर्तींबरोबरच दिवाळीसाठी लागणाऱ्या अन्य सर्व सजावटीच्या वस्तूंचा देखील यात समावेश केला जाणार आहे राज्यातील काही प्रमुख मूर्तिकार कलावंतांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे जयप्रची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्राफ्ट अँड डिझाईन वध्याची महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था तसंच रायबरेलीची राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था यांच्याशीही या दृष्टीनं चर्चा सुरु आहे असं या कलावंतांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं या मूर्ती बनवण्यासाठीच्या विशेष कार्यशाळांचं आयोजन या संस्थांच्या मार्फत केलं जाणार आहे यंदाची दिवाळी मेड इन चायना नव्हे तर मेड इन इंडिया करण्याचा या मंडळींचा हा संकल्प आहे

देहू कोरोना संसर्गामुळे यंदा पारंपरिकरित्या संत श्री तुकाराम महाराजांची पालखी पायी वारी होणार नसली तरीही देहुत उद्यापासून पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे ऐकुयात याविषयी अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून यंदा देहूतून पंढरपूरकडे तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान होणार नाही

यादरम्यान मंदिरात धार्मिक आणि पारंपारिक कार्यक्रम होणार आहेत यानंतर शासनाच्या सूचनांनुसार दशमीला निवडक वारकऱ्यांच्या सोबत वाहनानं पालखी पंढरपूरला जाईल अशी माहिती देहूच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख संतोष महाराज मोरे यांनी दिली आकाशवाणी बातम्यांसाठी संतोष गोगले पुणे राजू शेट्टी जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत असलेल्या यादीतून डाळी तेलबिया बटाटा खाद्यतेल अन्नधान्य आणि कांदा हटविण्याच्या केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी स्वागत केलं आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचं मत त्यांनी समाजमाध्यमाद्वारे व्यक्त केलं कृषीमाल जीवनाश्यक यादीतून वगळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे असं ते म्हणाले कर्ज हिंगोली हिंगोली जिल्ह्यात खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पेरणीच्या तोंडावर बँकेतून कर्ज मिळावं यासाठी शेतकरी अर्ज भरत आहेत परंतु पीक कर्जासाठीच्या अर्ज नमुन्यात शेतकऱ्यांना त्यांची जात विचारली जात आहे या मुद्द्यावर शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे सर्वांची भूक भागवणाऱ्या शेतकऱ्याला त्याची जात विचारणे थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन करु अशा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज करुन दिला आहे

यावेळी कापसाला मिळालेल्या अधिक भावामूळे शेतकऱ्यांनी सरकारी खरेदीला प्रथम स्थान दिलं आणि खासगी खरेदीकडे पाठ फिरवली आहे

रिझर्व बँकेनं प्रमुख व्याजदर कमी केल्यावर आतापर्यंत बहतांश बॅंकांनी आपले व्याजदर असेच कमी केले आहेत

मात्र येत्या आठवड्यात मान्सून जोर धरेल आणि दक्षिण तसंच मध्य भारतात पाऊसमान वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे राज्यात आज आणि उद्या कालच्या सारखाच म्हणजे कोकणात सर्वत्र पश्चिम महाराष्ट्रात काही तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार